ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातल्या स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचं आज महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदाताई देशमुख होत्या